प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत बीकेसी क्विं प्रचारसभा सुरु आहे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली चंद्रपुर जिल्ह्यातल्या राजूरा आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी घेतल्या येत्या पाच वर्षात गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी आलापल्ली थें दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकमधल्या ओझर िंध एचएएलच्या संपकरी कर्मचा यांची भेट घेऊन संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं तसंच पंढरपूर श्विल्या प्रचारसभेत महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श सर्वत्र पोचवण्याची सरकारची जबाबदारी असताना चौथीच्या पुस्तकातुन शिवरायांचा धडा वगळला गेला आहे यावर टीका केली सत्ता डोक्यात गेली की मतदारांना गृहित धरलं जातं अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजपा सरकारवर केली महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा आहे मात्र सध्या वातावरण अत्यंत कलुषीत झालं असून जातीय वादाकडे वाटचाल सुरु आहे असं ते म्हणाले

रिपब्लीकन पक्ष महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं ते आज मुंबईत जाहीर सभेत बोलत होते भाजपाकडून भ्रामक आणि खोटा प्रचार सुरु असल्याचं काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते महायुतीच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्यात अडीच हजार उद्योग बंद झाले सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरलं अशी टीका काँग्रेसचे नेते ज्येतिरादित्य शिंदे यांनी केली आहे

काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वैचारिक दिवाळखोरीमुळे यंदा राज्यात महायुती ऐतिहासिक विजय मिळवेल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे ते आज नागपूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज पुणे जिल्ह्यात भोर अल्या प्रचारसभेत बोलत होते वीज पुरवठ्याबाबत दिल्ली सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे

हरियाणातून खर्ची आणि पर्चीची पद्धत हद्दपार झाली असून भाजपानं राज्यात गुणवत्तेची संस्कृती रुजवली आहे तसंच घराणेशाही मोडून काढली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुहाना श्विल्या प्रचारसभेत आज सांगितलं

राजनाथ सिंग यांनी आज जाझर श्विं प्रचार सभा घेतली

मध्यप्रदेशातल्या झाबुआ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या प्रचार उद्या संपणार आहे

असमाधानकारक कामाचं कारण देत नाशिकचे एक पोलीस निवडणूक निरीक्षक यांना पदावरुन हटवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत द्सऱ्या एका प्रकरणात फोटो मतदार पावत्यांचं योग्य वितरण न केल्यानं नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी यांनाही पदावरुन हटवलं आहे दुसऱ्या एका आदेशानुसार निवडणूक आयोगानं सिक्कीम खिल्या पोटनिवडणूकीसाठी विशेष निरीक्षक म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी विवेक दुबे यांची नियुक्ती केली आहे अंबालामधल्या खर्च निरिक्षकाला समाधानकारक काम न केल्याच्या कारणावरुन निवडणूक आयोगानं निलंबित केलं आहे हरियाणा विधानसभा निवडणूक प्रक्रिये दरम्यानच्या निरिक्षणावरुन निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे हरियाणातल्या माजी आमदार कर्तारसिंग भदाना यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुलींना सैनिकी शाळेत प्रवेश देण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली आहे मिझोरामच्या छिंगछीप सैनिक शाळेत मुलींना प्रवेश द्यायचा प्रयोग यशस्वी झाल्यानं ही मंजूरी देण्यात आली

त्या अनुषंगानं शैक्षणिक रचना करायला तसंच महिला कर्मचा यांची नेमणूक करायला सांगण्यात आलं आहे पीएमसी अर्थात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतून रक्कम काढण्यावर रिजर्व बँकेनं घातलेले निर्बंध हटवण्यासाठी या बँकेच्या खातेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर विचार करायला न्यायालयानं नकार दिला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आज याचिकाकर्त्यांना सांगितलं की न्यायालय या याचिकेवर विचार करु याचिकाकर्ते संबंधित उच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतात असं न्यायालयानं सांगितलं एफएटीएफ अर्थात आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्य विषयक कृतीदलाने पाकिस्तानचं काळ्या यादीतलं स्थान करड्या स्तरावर कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे पॅरिसमध्ये झालेल्या पाच दिवसांच्या बैठकीनंतर कृतीदलानं हा निर्णय घेतला आहे दहशतवादी कारवायांना आळा घालावा तसंच दहशतवाद्यांना होणाऱ्या निधी पुरवठ्याबाबत पावलं उचलावीत असं पाकिस्तानला कृतीदलाने बजावलं आहे या बैठकीत गेल्यावर्षी पाकिस्तानचा करड्या यादीत समावेश करताना आखून दिलेल्या कृती योजनेच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यात आला

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे

याविभागासाठी सातशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि छायाचित्रणकार जॉन बेली हे परिक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील तर फ्रान्सचे चित्रपट दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिलो चीनचे चित्रपट दिग्दर्शक झँग यांग आणि ब्रिटनच्या चित्रपट दिग्दर्शिका लीन रामसे हे तीघे परिक्षक मंडळाचे सदस्य असतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

भारत या आधीच अंतिम फेरीत पोहोचला असून उद्या भारताचा सामना ब्रिटनशी होणार आहे